येत्या गुरुवारी अनंतचतुर्दशीला निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवण्कीसाठी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

वेंकटेशम् यांनी आज पत्रकार परिषदेत दिली मिरवणुकीच्या दिवशी लक्ष्मी रस्ता बाजीराव शिवाजी कुमठेकर केळकर टिळक शास्त्री जंगली महाराज फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता हे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत

प्ण्यातील रुद्रगर्जना पथकानं त्यांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे

पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणुकीत हे वादक आता सहभागी होणार आहेत

त्यांच्या या निर्णयामुळं जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ते मुंबईत उद्या होणाऱ्या कार्यक्रमात भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत एल्गार परिषद प्रकरणी चौकशी करणाऱ्या पुणे पोलिसांच्या पथकानं आज दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक हॅनी बाबू यांच्या नॉयडा इथल्या निवासस्थानाची झडती घेतली हॅनी बाब्र इंग्रजीचे प्राध्यापक आहेत झडतीत काय मिळालं ते अजून कळलेलं नाही

प्णे जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या कृषी विषयक विविध प्रस्कारांचं वितरण आज प्ण्यात करण्यात आलं

साखर आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य सहकारी साखर कारखानदार महासंघाने ही मागणी लावून धरली असून गाळप हंगामाबाबत निर्णय घेणाऱ्या शासनाच्या उच्चस्तरीय मंत्रिगटाची बैठक अद्याप झालेली नाही

त्यामुळे विधानसभा निवडणुकांनंतर महापालिका कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा आणि ग्रेड पेचा तिढा सुटणार हे स्पष्ट झालं आहे याबाबतचा प्रस्ताव हेमंत रासने आणि दीपक पोटे यांनी दिला होता दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर पुणेकरांना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांचा आनंद घेता येणार आहे

कर्णधार काफ ड् परसी याच्या नेतृत्वाखाली येणारा दक्षिण अफ्रिकेचा संघ प्ण्यात प्रथमच खेळणार आहे

ही खुल्या गटाची स्पर्धा असून पुरुष आणि महीला गटात एकेरी दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकारात सामने होतील

राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेंत प्ण्याच्या देवयानी क्लकर्णी प्रथा वर्टीकर आणि आर्यन पानसे यांनी आपापल्या गटात उपांत्य फेरीत धडक मारली तर अर्णव झगडे प्रणव घोळकर आणि नील मुळ्ये यांनीही आपापल्या गटातून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला

पुण्याच्या काही भागात आज पावसाच्या अधूनमधून हलक्या सरी पडल्या